बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची विशेष पथका मार्फत चौकशी

एकूण सहा महिन्यात याबाबतचा अहवाल सभागृहाला सादर केला जाईल असं पवार यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल आणि या प्रकरणी प्रथम दशेनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते भारतरत्न डॉ

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत केली जाईल असं मुंडे यांनी सांगितलं

त्यानुसार उपजिल्हाधिकारप तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री रोग तज्ज्ञ डॉ कांचन चव्हाण पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे आणि मानसोपचार तज्ज्ञ कांचन नारखेडे यांची समिती चौकशी करत आहे

तर एका मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे

या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा जोरदार प्रतिवाद केला चर्चेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला कोरोनाच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका चुकीची असल्याचं ते म्हणाले

राज्यात आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचं प्रमाण जास्त आहे असं त्यांनी सांगितलं लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला स्थलांतरित मज्रांसाठी केलेले प्रयत्न आणि उपाययोजनांचा गरीबांना कसा फायदा झाला याची उजळणी त्यांनी केली त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करुन राज्यातल्या परिस्थितीवर टीका करणाऱ्यांनी विचार करावा असं ते म्हणाले कोरोना लढ्यासाठी मदत देताना राज्याऐवजी पीएम केअर फंडाला निधी देणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारकड्रन विलंब होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली तसंच वेगळा विदर्भ करण्याच्या मागणीचा विचार विरोधी पक्षीयांनी सोडून द्यावा असा टोलाही त्यांनी हाणला शाजिल उस्मानीला सरकार अटक करणारच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं मदत करावी असंही ते म्हणाले कर्नाटकातल्या मराठी नागरिकांच्या हक्कांसाठी मदत करण्याची तयारी दर्शवल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडेल परंतु या प्रकरणात काही संवैधानिक तसंच कायदेशीर पेच असून त्यासाठी केंद्र सरकारनं सहकार्य करण्याची गरज असल्याचं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे मराठा आरक्षणाबाबत विधान परिषदेत सदस्य शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते

केंद्र सरकारने त्यापूर्वी काही मुद्यांवर स्पष्ट भूमिका घेतली तर मराठा आरक्षणासह देशभरातल्या इतर राज्यांच्या आरक्षणांनाही लाभ मिळेल असं चव्हाण म्हणाले

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहन निधी मिळाला नसल्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं सरकारनं यासंदर्भात उत्तर द्यावं शेतीपिकांचं सर्वेक्षण कधी करणार ते सांगावं असं ते म्हणाले राज्य सरकारनं यासंदर्भात लक्ष घालण्याची सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केली

कुलगुरूनी याबाबत शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल असं उत्तर दिलं होतं ज्या सत्राच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत त्या संबंधित सर्व विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क परत करण्याबाबत राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना निर्देशित करावं अशी मागणी चौगुले यांनी या निवेदनातून केली आहे

ते काल विधान परिषदेत बोलत होते पैठण इथल्या संतपीठाच्या कामास गती देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली औरंगाबाद इथलं क्रिडा विद्यापीठ विमानतळ विस्तारीकरण या मुद्यांकडे लक्ष वेधत दानवे यांनी औरंगाबाद शहरात शिवाजीनगर इथल्या नियोजित भुयारी मार्गासाठी राज्यशासनानं आपला वाटा तत्काळ उचलावा अशी मागणी केली शेतकरी कर्जम्क्ती योजनेची व्याप्ती वाढवावी तसंच औरंगाबाद शहरातील विस्तारित मालमत्ताधारकांना लवकरात लवकर पीआर कार्ड मिळावेत अशी मागणीही आमदार दानवे यांनी काल विधान परिषदेत केली

जागतिक वन्यजीव दिनाचं औचित्य साधून बायो स्फिअर आणि व्हाईस ऑफ द वाईल्ड संस्थेच्या भोरड्या या पक्षावरील लघ्पटाचं प्रदर्शन आणि पर्यावरणासाठी द्रक श्राव्य माध्यमातून योगदान देणाऱ्या वन्यजीवांचा आवाज या संस्थेच्या संकेतस्थळाचं अनावरण पवार यांच्या हस्ते काल मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते दरम्यान जागतिक वन्यजीव दिनाच्या अनुषंगानं नांदेड जिल्हा परिषदेच्या परिसरातल्या व्रक्षांवर पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था काल करण्यात आली

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात बीड जिल्ह्यातल्या चार जालना जिल्ह्यातल्या दोन तर लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून माजी खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी बिलोली सेवा सहकारी सोसायटी तर बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी किनवट सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

यानिमित्त काल नांदेड जिल्हा परिषदेत सुनो प्रकल्पाच्या भित्तीपत्रकाचं प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते करण्यात आलं सुनो फाऊंडेशन आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून लहान मुलांमधला बहिरेपणा ओळखणं तपासणी आणि उपचार याविषयी जनजागृती केली जाणार असल्याचं वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी सांगितलं

सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल मालिकेत दोन एक अशा फरकानं भारत आघाडीवर आहे दरम्यान या मालिकेनंतर दोन्ही संघात पाच टी ड्वेंटी सामन्यांची तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे टी ड्वेंटी मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर तर एकदिवसीय सामन्यांची मालिका पृण्यात राज्य क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळवली जाणार आहे

सोनपेठ ताल्क्यात विटा खूर्द या ग्रामपंचायतीमध्ये काल हा उपक्रम राबवण्यात आला

कारवाई करण्यात आलेल्या शाळांमध्ये शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषदेची जुनी मल्टीपर्पज हायस्कूल तसंच जिल्हा परिषद कन्या शाळेचा समावेश आहे

प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे यंदाचा हा पहिला पुरस्कार डॉक्टर दिलीप चव्हाण यांच्या समकालीन भारत जातिअंताची दिशा या वैचारिक ग्रंथाला घोषित करण्यात आला आहे

परभणी इथं एका संगणक अभियंत्यांची सुमारे दोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे मंगळवारी हा प्रकार घडला श्रीनिवास गुट्टे असं या संगणक अभियंत्यांचं नाव असून मंगळवारी सकाळी त्यांना कंपनीतल्या वरिष्ठांच्या नावे एक ई मेल आला

मात्र वरिष्ठांशी फोनवरून बोलल्यावर त्यांनी असा काही मेल केलाच नसल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक रामेश्वर तट हे अधिक तपास करत आहेत